रुग्णालयातल्या खाटांची संख्या वाढवणबालकांसाठीचे व्हेंटिलेटर्सएनआयसीयूमधील खाटांची संख्या वाढवण्यावर भर दिला जात असल्याचंही त्यांनी सांगितलं

रशियाची स्पूटनिक लस महाराष्ट्रात उपलब्ध करून देण्यासाठी रशियाशी लसीच्या दराबाबत बोलणी स्रू आहेततसंच जागतिक निविदेद्वारे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स खरेदी करण्याबाबतही विचार सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं

या औषधांची परिणामकारकता वैद्यकीय चाचण्यांमधून सिद्ध झाली आहे युवा कार्यक्रम आणि क्रीडा राज्यमंत्री आणि अतिरिक्त पदभार आयुष मंत्री किरण रिजिज् यांनी आज या उपक्रमाचं उद्घाटन केलं या कार्यक्रमाला सेवाभारतीचं महत्वाचं सहकार्य मिळालं आहे

तिसरी लाट पवार कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेसाठी आरोग्य विभागानं सतर्क रहावं अशा सूचना उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे संपर्कमंत्री अजित पवार यांनी दिल्या पुण्यातल्या काऊन्सिल हॉलमध्ये कोरोना परिस्थिती आणि उपाययोजनांबद्दलची आढावा बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली त्यावेळी ते बोलत होते कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्ग झाल्यास त्यांना आवश्यक ते उपचार वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी योग्य नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले पुणे कोरोना आकडेवारी इट्रो कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक असलेल्या राज्यातल्या विविध ठिकाणी कडक लॉकडाऊन लावण्याच्या सूचना मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर पुण्यात राजकीय सुंदोपसुंदी सुरू झाली आहे जाणून घेऊया सविस्तर वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून व्हीसी कडक लॉकडाऊन लागू करण्याच्या उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार पुण्यातले निर्बंध आणखी कडक करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे संपर्कमंत्री अजित पवार यांनी कोरोनाच्या परिस्थितीच्या आढावा बैठकीनंतर काल प्रशासनाला दिले केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे लसीकरणासाठी पुरेशा लसी उपलब्ध होत नसल्याचंही त्यांनी म्हटलं तर दुसरीकडे पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यात टाळेबंदीची गरज नाही राज्य सरकारनं पुणे शहराची चुकीची आकडेवारी न्यायालयासमोर सादर केली याबाबत आपण न्यायालयात दाद मागणार आहोत असं सांगितलं त्यावर महापौरांना वाटत असेल तर जावं त्यांनी न्यायालयातपण पुण्याच्या लॉकडाऊनबाबतचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील असा पवित्रा अजित पवार यांनी घेतला आहे आकाशवाणी बातम्यांसाठी विनायक सोमणी यांच्यासह अंकिता आपटे पुणे

कोरोनाच्या संसर्गाच्या वाढत्या काळात या केंद्राकडून कोरोना रुग्णांना उत्तम आरोग्य सुविधा मिळतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला प्राणवायू सेना इंट्रो कोरोना विषाणूशी सुरू असलेल्या लढ्यात आता प्ण्यातल्या ससून रुग्णालयाकडून प्राणवायू सेना उतरवण्यात आली आहे काय करणार ही सेना ते सांगणारा वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून व्हीसी सध्या राज्यभरात कोरोना रुग्णांसाठी प्राणवायूची टंचाई जाणवत आहे अशा परिस्थितीत उपलब्ध असलेल्या प्राणवायूचं योग्य नियोजन करण्यासाठी ससून रुग्णालयात प्राणवायू सेना या नावानं प्रशिक्षित कर्मचारी नियूक्त करण्यात आले आहे

हे कर्मचारी प्राणवायूचा साठा आणि त्याच्या व्यवस्थापनावर विशेष लक्ष देणार आहेत संपूर्ण पूणे जिल्ह्यातल्या रुग्णालयांमध्ये या उपक्रमाची अंमलबजावणी होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयूष प्रसाद यांनी दिली आहे याबाबतचा आदेश जिल्हा प्रशासनाकडून जारी केला जाणार आहे आणि यासाठीचं विशेष प्रशिक्षणही आरोग्य कर्मचाऱ्यांना दिलं जाणार आहे

परभणीच्या एका इसमाकडून ही इंजेक्शने आणल्याची कबुली त्यांनी दिली आहे पोलिसांनी या इसमालाही ताब्यात घेतले आहे सदर इसमाची पत्नी ही परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयात कर्मचारी असल्याने तिथूनच रेमडेसिविरची इंजेक्शनं त्याला मिळत असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे

कोरोनावरच्या या औषधाचा सध्या मोठा त्टवडा जाणवत आहे पोलिसांनी सापळा रचून बनावट ग्राहक पाठवून या इंजेक्शनसाठी दीड लाख रुपयांची मागणी करणाऱ्या या इसमाला रंगेहात अटक केली आहे या इसमाला इंजेक्शन देणाऱ्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे

याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी काल जारी केले या काळात जिल्ह्यातल्या सर्व अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेतमात्र सर्व आस्थापना बाजार पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत

या कोरोनासंकटात तर हाती आहेत त्या साधनांनिशी लढणं एवढाच पर्याय आहे जवळच्या व्यक्तीच्या जाण्यानं झालेली हानी कोणी भरून काढू शकणार नाही पण किमान अंत्यसंस्कारांसाठी वाट पाहावी लागण्याच्या मनस्तापापासून तर त्यांची सुटका करता येऊ शकेल नाशिक महापालिकेनं त्यासाठी पावलं उचललीत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून व्हीसी कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी मृतांच्या नातेवाईकांना स्मशानभूमीच्या बाहेर वाट पाहावी लागत आहे आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे

या एपद्वारे नागरिकांना नाशिकजवळच्या अमरधाम स्मशानभूमीतली अंत्यसंस्कारांबाबतची सद्यस्थिती जाणून घेता येणार आहे आणि या एपमध्ये गरजेची असलेली माहिती भरून अमरधाम इथं अंत्यसंस्कारांसाठी वेळ आरक्षित करता येणार आहे तसंच अमरधाम स्मशानभूमी गूगल मॅप्सच्या माध्यमातून शोधणंही नागरिकांसाठी सुलभ होणार आहे हे अॅप आज मध्यरात्री बारा वाजल्यापासून कार्यान्वित झालं आहे आकाशवाणी बातम्यांसाठी अंकिता आपटे पुणे